जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात घुसलेल्या या विमानाला भारताच्या हवाई गस्ती पथकानं तत्काळ पिटाळून लावलं मात्र या विमानानं या भागात काही बॉम्ब टाकल्याचं व्त्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे

या दर्घटनेत विमानाचे दोन तुकडे झाले आणि त्यानं पेट घेतला या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला या घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीनगर जम्मू लेह चंदीगढ आणि अमृतसर ही विमानतळं नागरी वाहत्कीसाठी तात्प्रती बंद करण्यात आली आहेत भारतीय विमानतळ प्राधिकरणानं ही माहिती दिली

दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज अण्वस्त्र संबंधित निर्णयाधिकार असणाऱ्या उच्च समितीची बैठक बोलावल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे भारतानं केलेल्या हवाई कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीनं काल घेतलेल्या बैठकीमध्ये ही बैठक बोलावण्याचा निर्णय झाला होता भारताबरोबरच्या सध्याच्या तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान संसदेचं विशेष सत्रही आज बोलावलं आहे

या भागात हे अतिरेकी लपून असल्याची माहिती मिळाल्यानंतर सेना केंद्रीय राखीव सुरक्षा दल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं या भागाची घेराबंदी करून शोधमोहीम सुरू केली सुरक्षा दलानं दिलेल्या प्रत्युत्तरात हे अतिरेकी मारले गेले चकमकीच्या ठिकाणावरून शस्तास्त्रं आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला

ते आज दिल्लीत राष्ट्रीय युवा संसद महोत्सव पुरस्कार प्रदान केल्यानंतर बोलत होते नागपूरच्या श्वेता उमरे हिला पंतप्रधानांच्या हस्ते प्रथम पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं माहिती प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धनसिंह राठोड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

हक्कानी यांनी म्हटलं आहे वॉशिंग्टन इथे वृत्तसंस्थांशी बोलताना हक्कानी यांनी चीननं पाकिस्तानला पाठिंबा न देता केवळ दोन्ही देशांनी संयम राखावा असं आवाहन केलं आहे याकडे लक्ष वेधलं

कलब्र्गी यांच्या हत्येचा तपास विशेष तपास पथकाकडे सोपवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत याआधी या प्रकरणाचा तपास कर्नाटकच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुरू होता पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पथकानं या दोन हत्यांमध्ये काही समान दुवे असल्याचं न्यायालयाला सांगितल्यानंतर न्यायालयानं हे निर्देश दिले

या प्रस्तावाला काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला दरम्यानराज्याच्या द्रष्कळी भागात पुरेशा प्रमाणात चारा छावण्या सुरू कराव्यात या मागणीसाठी आज विरोधी पक्षांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी यावेळी भाजप सरकार विरोधी घोषणा दिल्या